डाा यानाला पृथ्वीच्या कक्षसून चंद्राच्या दिशात्तपाठवण्याची अतिशय महत्त्वाची प्रक्रिया इस्रोनं यशस्वी कली आज पहा

हा लँडर एक चांद्र दिवस म्हणजप्रिथ्वीवरचक्रिदा दिवस या पृष्ठभागावर कार्यरत राहिल तर चंद्राभोवती धिर ्विंग घालणारं चांद्रयान दोन एक वर्षभर कार्यरत असत्ती चंद्रावर उतरल्यावर चंद्राच्या पृष्ठभागाचा पूर्वीच्या मोहिमद्रात जास्त सविस्तर अभ्यास करून माहिती मिळवण्याचा या मोहिमध्त उद्दृष्टीआह आमध्यविद्राचा भूभाग त्यावर असलही खनिजं पृष्ठभागाची रासायनिक संरचना औष्मिक भौतिक गुणवश्रिष्ट्य आणि वातावरण यांच्या अभ्यासाचा समावश्रीआहश् स्पष्ट धोरण आणि योग्य दिशेमुळे आपलं सरकार दुस या कार्यकाळात अल्पावधीतच महत्त्वाच्या गोष्टी साध्य करु शकलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे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 जलशक्ती मंत्रालयाच्या निर्मितीतून सरकारनं वर्तमान काळातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सहज हाताळला पाणीपुखवठा आणि जलसंधारणात सुधारणा करण्यासाठी सरकारनं एकात्मिक दृष्टीकोन स्वीकारला असं मोदी म्हणाले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

आकाशवाणीच्या एफ

गोल्ड राजधानी इंद्रप्रस्थ या वाहिन्यांवर राष्ट्रपतींचं भाषण श्रोत्यांना ऐकता यद्दती या भाषणाच्या स्थानिक भाषांमधल्या आवृत्तीचं आकाशवाणीच्या त्या त्या भाषक्किया प्रादश्रिक वाहिन्यांवर रात्री आठ वाजता प्रसारित क्लि जाईल कोविद यांच्या भाषणाचं प्रसारण होणार असल्यामुळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन दिल्या जाणा या प्रादर्शिक बातम्या आज संध्याकाळी सातऐवजी पावणसीत वाजता प्रसारित होतील

यावळी मलिक यांनी राज्यातल्या सुरक्षा तसंच कायदा आणि सुव्यवस्था मूलभूत आणि अत्यावश्यक सद्यापी व्यवस्था याचाही आढावा घरलिा या बस्कीत मलिक यांनी राज्यातल्या वस्कीय सद्या सुविधांबाबतही माहिती घसली

जम्मू आणि काश्मीरमध्यविहिल्यांदाच आयोजित होणाऱ्या अशा प्रकारच्या परिषदकुळ्या राज्याला आपलं सामर्थ्य धोरणं आणि क्षमता यांचं दर्शन घडवण्याची संधी मिळला असं त्यांनी सांगितलं तसंच राज्याबाहख्या व्यापारी आणि उद्योग समूहांमध्य असलक्षी भीती आणि शंका यांचं निरसन व्हायलाही मदत मिळव्य अशी अपक्षी त्यांनी व्यक्त कली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

डाळींचे भाव वाढले मात्र ब्रेन तेलाचे दर कमी झाल्यानं चलनफुगवट्याच्या दरात काहिशी घट झाली सीबीआयला नियंत्रक आणि महालखिपरीक्षकांप्रमाणखिायत्त दर्जा दिला पाहिज असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी व्यक्त कलि आह क्रिउची दिल्ली इथं डी

कोहली स्मृती व्याख्यान कार्यक्रमात बोलत होत सीबीआय ही दक्षितली अतिशय महत्वाची तपास संस्था आहआिणि पाच दशकांडून जास्त काळ ही संस्था अतिशय उच्च गुणवत्ता राखत सन्मानानं आपलं कर्तव्य बजावत आह असं तक्रिणालक्ष अतिशय सखोल छाननी करून ज्या पद्धतीनं सीबीआयला काम करावं लागतं तविक्षात घक्ती या संस्थांची जनमानसातली प्रतिमा अतिशय उच्च असली पाहिज अशी अपक्षी सरन्यायाधीशांनी व्यक्त कल्ली

दरम्यान मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी शिवमोग्गा जिल्ह्यातल्या पुर्खस्त भागांना भेट देऊन घरं पीकं रस्ते आणि भारतींना पावसामुळे पोचलेल्या हानीचा आढावा घेतला महाराष्ट्राच्या पूर्यस्त भागात रोगराईला आळा घालण्यासाठी परिणामकारक उपाय योजना करण्याच्या दृष्टीनं राज्यसरकार या भागांमधे रोगनिहाय सर्वेक्षण करणार आहे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

मधुमेह रक्तदाव आणि त्रिर आजार असणा या लोकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज गोळ्या घेण्याचा सल्ला आरोग्य कर्मचारी देत आहेत मदत शिवीरांमधे राहणा या लोकांना मोफत गोळ्या दिल्या जात आहेत असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सांगितलं पश्विम महाराष्ट्रात आलेला पूर आणि त्यात झालेल्या जीवित हानीच्या पार्डभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्यपालांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत मात्र उद्या मुख्यमंत्री मंत्रालयात तर राज्यपाल पुण्यात तिरंगा फडकावतील दरम्यान कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाण्याची पातळी अजूनही धोक्याच्या पातळीवर असली तरी त्यात बरीच घट झाली आहे लाखो लोकांच्या पुनर्वसनावर भर दिला जात असून जनजीवन पूर्वपदावर येऊ लागलं आहे

संध्याकाळी सात वाजता हा सामना सुरु होईल त्यांचं समालोचन आकाशवाणीवरुन संध्याकाळी साडे सहापासून सामना संपेपर्यंत हिंदी आणि श्रेजीतून आलटून पालटून केलं जाईल एफ एम रेनबोवर आपण ते ऐकू शकाल